विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र

दिल्ली तसंच मुंबई विमानतळावरुनही काही विमानं सुटतील भारतीय विमानतळ प्राधिकरणानं प्रवाशांसाठी खबरदारीच्या सर्व उपायांची सज्जता केली आहे

या सर्व प्रवाशांना आरोग्य सेतु ऍप वापरणे बंधनकारक राहील अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं जारी केल्या आहेत मात्र रेड झोनमधील विमानतळ सद्यस्थितीमध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे असं मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे केवळ थर्मल स्कॅनिंग पुरेसं नाही सध्या रिक्षा टॅक्सी बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणेही शक्य नाही असंही त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

ठाकरे राज्यातील लॉकडाउन एकदम उठवता येणार नाही हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा बंद करावं लागू शकतं असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधताना दिला गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण वाढले आहेत कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे हे लक्षात आलं आहे राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे पुढील आठ ते दहा दिवस पुरेल असा रक्तसाठा आहे त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे असं आवाहन त्यांनी केलं महाविकास आघाडीचे सरकार हे मदतीसाठी पोकळ पॅकेजची घोषणा करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली त्यांनी मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच ईद घरी राहूनच साजरी करण्याचे आवाहन केले राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही रमजान ईदनिमित्त राज्यातील नागरिकांना दिल्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास प्रार्थना आणि परोपकाराला महत्त्व आहे यावर्षी ईद घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी असं राज्यपालांनी आवाहन केलं आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पृणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्रविटर् हँडल ऍट एआयआरन्यज पणे फेसबक पेज ऑल इंडिया रेडियो न्यज पणे आणि मराठी न्यज पणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या यट्यब चॅनेलवर आता राज्यातील कोरोनाविषयक बातम्या थोडक्यात

हे रूग्ण नाक कान घसा या विभागात येवून गेल्याने या संपूर्ण विभागाचे निर्जंतुकीकरण करून पूर्ववत सुरू करण्यात आला असल्याची माहिती एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठा्ता डॉ

जमादार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे कोरोना रूग्ण आढळून आल्याने रूग्णालयातील नाक कान घसा हा विभाग बंद करण्यात आला असल्याची अफवा पसरली होती दरम्यान ताप खोकला आणि सर्दी या आजाराची तपासणी करण्याासाठी नेताजी सुभाषचंद्र सभागृहात स्वतंत्रपणे तपासणी केंद्र आजपासून सुरू करण्यात येत आहे

हे सर्वजण मुंबईतून येऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी संस्थांत्मक विलगीकरणात राहिले होते

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सगळीकडे कामधंदे बंद असल्यानं मजूरी करणाऱ्या मुस्लिम कुटुंबीयांचे हाल होत आहेत जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरातले व्यवहार पुढील तीन दिवस पूर्णत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि अंबड व्यापारी महासंघानं घेतला आहे शहरातल्या नाईकवाडी भागात काल कोरोना विषाणूचे तीन रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या गुडीया ने कोरोनाशी चिवट झुंज दिली आणि पूर्णपणे बरी झाली आनंदाच्या भावमुद्रेत ही गुडीया कोविड रुग्ण केंद्राच्या बाहेर पडली आणि टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले गुडीयाच्या सुट्टीमुळे सध्या तरी मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे अमरावती शहरात प्रतिबंधित क्षेत्रात रक्तदाब मधुमेह असणा या रुग्णांच्या याद्या करून त्यांना औषधे पुरवावीत असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत कोरोनाची लक्षणे आढळल्यास ती न लपवता नागरिकांनी त्याची माहिती देण्यासाठी स्वतःहून पुढे यावं असं आवाहनही नवाल यांनी केलं आहे नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं काम दोन दिवसांपासून ठप्प झालं आहे चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या संचाच्या अनिश्चित पुरवठ्यामुळे चाचण्या बंद असल्याचं आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले सध्या डॉ वसंत पवार वैद्यकिय महाविद्यालच्या रूग्णालयात आणि पुण्याच्या प्रयोगशाळेत हे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत संच उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा प्रयोगशाळेचं कामकाज सुरू होईल असं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखील सैंदाणे यांनी सांगितलं

ही रेल्वे पाटणा गया आणि पुढे ईशान्य भारतातील आरारी रेल्वेस्थानकापर्यंत जाणार आहे या रेल्वेने जाण्यासाठी इच्छूक प्रवाशांना काही मर्यादित आसने शिल्लक आहेत कामगार नसतील तरी असे प्रवाशी या रेल्वेने जाऊ शकतील लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील बोळेगाव इथ काल पहाटे विलगीकरणात राहण्याची सूचना केल्यावरुन झालेल्या वादात दोघा जणांचा खून झाला तर चार जण जखमी झाले आहेत बोळेगाव इथलाच रहीवासी असलेला एक नागरिक उत्तरप्रदेशातुन ट्रक घेउन गावात आल्यामुळे त्यांना गावात सध्या कोरोनाची साथ आहे असल्यानं शेतातच राहण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद होवून ही घटना घडली आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह माधुरी कुलकर्णी पुणे जनारोग्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

त्यानंतर त्याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल हत्या नांदेड नांदेड जिल्ह्य़ाच्या उमरी तालुक्यातील नागठाना बुद्रुक इथल्या मठातले बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराज यांची काल पहाटे मध्यरात्री गावातील एका तरूणाने गळा दाबून हत्या केली पोलिसांनी तातडीनं शोध घेऊन या युवकाला अटक केली आहे बीड तिहेरी हत्या बीड शहरातील शुक्रवार पेठेतील तकवा भागात एकाच कुटूंबातील तिघांची हत्या झाल्याची घटना काल दुपारी घडली पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान आरोपी पती संतोष कोकने स्वतःहून पेठ बीड ठाण्यात हजर झाला पोलीसांनी चौकशी करुन त्याला ताब्यात घेतलं आहे

मनोरे उभारणीसाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीला बाजार भावाच्या चारपट मोबदला मिळावा अशी संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नव्हती त्यामुळे हे कृत्य करण्यात आले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे

धमकी नाशिक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याला सोडून देण्याची धमकी देणाऱ्या एका युवकाला नाशिकमध्ये अटक करण्यात आली योगी आदित्यनाथ यांच्याबाबत धमकी देणारा संदेश उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया हेल्पलाइनवर एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात आला होता या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला सोड़न दया अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा संदेश नाशिकमधून आल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवकाला अटक केली

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील इथं तक्रारदाराच्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले होते

निधन नांदेड नांदेड इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि तत्कालीन नांदेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रामनारायण काबरा यांच काल दुपारी आजाराने निधन झाले

ते दिर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते उत्तम लेखाधिकारी शैक्षणिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आदी क्षेत्रात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती कापूस बुलडाणा जिल्हयातील मलकापूर तालुक्याच्या बाजार समिती अखत्यारीतील सि सी आय

टाळेबंदीच्या काळात चालू महिन्यात हा आकडा वाढला आहे गत हंगामात पाऊस चांगला झाल्यानं कापसाचं उत्पादन वाढलं मात्र खासगी बाजारात सी सी आय ची खरेदी बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते खरेदी सुरु झाल्यानं गेले वर्षभर नैसर्गिक आपत्तीनं मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून खरिपाच्या तोंडावर आर्थिक मदत होऊन बि बियाणे खरेदीसाठी मदत होणार आहे

मागील वर्षी जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला तरी जिल्ह्यात पाणीटंचाई मोठया प्रमाणात दिसून येत आहे

चाचणीमध्ये तिच्यातील कौशल्यं सिद्ध झाल्यास तिला नवी दिल्लीत राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलं जाईल असं रिजीजू यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे

मराठवाडा आणि खानदेशातही कालपासून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू लागली आहे राज्यात काल हवामान उष्ण आणि कोरडं होतं आजही तसंच राहील

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तूम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार